सुरक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारवार स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर ठेवा

ऑक्सिजन एक्सप्रेसद्वारे विशाखापड्टणम इथून सात टॅंकर्स राज्यात दाखल

हिंगोली जिल्ह्यात आजपासून संपूर्ण टाळेबंदी

यवतमाळ जिल्ह्यात सेनिटायझर पिल्याने सहा जणांचा मृत्यू

ऑक्सिजन राष्ट्रासाठी कठीण काळ असल्यावर राष्ट्र सर्वोपरी या भावनेने काम केले जाते देशभरातल्या बहुतांश राज्यात कोरोनाने थैमान घातले असताना वैद्यकीय ऑक्सिजनची गरज हे सर्वोच्च प्राथमिकता बनली आणि भारतीय रेल्वे नं हे आव्हान स्वीकारलं रेल्वेची ऑक्सिजन एक्सप्रेस विशाखापट्टणम इथून काल नाशिक इथं पोहोचली याबाबत अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

घाट पूल बोगदे वक्र मार्ग फलाटाच्या बाहेरच्या बाजूला आलेले छत आणि महत्वाची बाब म्हणजे उंची लक्षात घेऊन रेल्वेनं वसईमार्गे वाहतुकीचा नकाशा तयार केला होता

ऑक्सीजन वाहतुकीमधले धोके लक्षात घेता रेल्वेनं वेग कमी जास्त करणं आवश्यक तेव्हढा दाब तपासणं या गोष्टी लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं आणि विशिष्ट आकाराचे टँकर्स नेले

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नाशिकडून संजय पाठक यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे पवार प्णे प्ण्यात कोरोना बाधित रुग्ण वाढत असले तरी कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देखील वाढत असून ही दिलासादायक बाब असल्याचे उपमूख्यमंत्री आणि जिल्ह्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे पृण्यातील विधानभवन पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनाबाबत काल आढावा बेठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी आरोग्य व्यवस्था अधिकाधिक सक्षम करण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या प्णे ग्रामीण पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनामुळे होणारा मृत्यू दर घटवण्यास मदत करणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी त्याचबरोबर आशा गट प्रवर्तक तंटामुक्ती अध्यक्ष आणि पोलीस पाटील यासारख्या कर्मचाऱ्यांना गुणवत्तेनुसार प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनानं घेतला आहे

जादा काम करणाऱ्या ग्रामपंचायतीनांही गौरवण्यात येणार आहे नंदुरबार ऑक्सिजन राज्यात सध्या ऑक्सिजनची कमतरतेची असताना नंदुरबार जिल्ह्याने मात्र आपल्या शासकीय रुग्णालयांना आवश्यक असलेल्या ऑक्सिजनपैकी जवळपास पन्नास टक्के ऑक्सिजन पूर्तता स्वतः करत आहे याबाबत जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड आकाशवाणीशी बोलताना म्हणाले

सॅनिटायझर यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी इथं दारू मिळाली नाही म्हणून व्यसनाची पूर्तता करण्याकरिता सॅनिटायझर पिल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे वेगवेगळ्या घटनांमध्ये हे मृत्यू झाले असून सॅनिटायझर पिलेल्या आणखी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे कोरोना परिस्थितीत असलेल्या निर्बंधांमुळे दारू विक्रीची दुकाने बंद असून दारूचे व्यसन भागविण्यासाठी सॅनिटायझरचा पर्याय निवडला यात तिघा जणांचा जागीच तर तिघांचा रुग्णालयात मृत्यू झाला

जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनीदेखील संस्थेच्या कामाचं कौतुक करत त्यांना लगेच प्रतिसाद देऊन विद्यार्थींनींना सामान्य रुग्णालयामध्ये सेवा देण्यासाठी मान्यता दिली आहे तर इतरांनीही याकामी पुढाकार घ्यावा असं आवाहन मंजूलक्ष्मी यांनी केलं आहे यासाठी संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी मोठी मदत केली

या केंद्रावर निर्जंतुकिकरण करण्याच्या नियमांच पालन करुन एक महिन्यासाठी पार्सल सुविधेव्दारे ग्राहकांना शिवभोजन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे सध्या सुरु असलेल्या शिवभोजन केंद्रांच्या नेहमीच्या संख्येपेक्षा एक महिन्याकरिता दीड पट वाढ करण्यात आली आहे

ब्रेक द चेन धळे धुळे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंधांचे काटोकोरपणे पालन करण्यासाठी पोलिस प्रशासनाने विविध उपाय केले आहेत शहरातील वाहतुकीचे काही मार्ग अत्यावश्यक सेवा वगळता सार्वजनिक वापरासाठी पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहेत पोलिस अधीक्षक चिन्मय पंडीत यांच्या मागणीनुसार हा जिल्हाधिकारी संयज यादव यांनी हा निर्णय घेतला आहे नियमांचा भंग करणारे दृकानदार आणि विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केली जात आहे

मोफत प्राणवायू मुंबईच्या मालाडमधील शहानवाज शेख हा तरुण कोरोना रुग्णांना मोफत प्राणवायू सिलेंडर देत आहे

यासाठी त्याने एक वॉर रूम तयार केली आहे त्या माध्यमातून रुग्णांना रुग्णालयात खाटा आणि प्राणवायू सिलेंडर देण्यासाठी मदत करत आहे सातारा जिमाका सातारा जिल्ह्यातल्या लोणंद इथल्या पोलाद निर्मिती करणाऱ्या सोना अलॉज कंपनीतील बंद असलेला ऑक्सिजन प्लँट पुन्हा सुरु करण्यात आला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख्य उपस्थितीत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते यांचं उद्घाटन करण्यात आलं

यामुळे जिल्ह्याची बहुतांशी ऑक्सिजनची गरज पुरविण्यास मदत होणार आहे

परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी तसच जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे

याबरोबरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं नमस्कार